मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालाच्या आधारे हा गुन्हा नोंदवण्यात आला असून यात बँकेच्या काही माजी संचालकांचाही समावेश आहे

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर मतदारसंघातून मणियार राजासाब तर औसा मतदारसंघातून सुधीर शंकरराव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे

एमआयएम पक्षानंही काल मुंबईतल्या पाच मतदासंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले यात विद्यमान आमदार वारिस पठाण यांचा समावेश आहे

मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात एक याचिका प्रलंबित असल्यानं आयोगानं या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्याचा निर्णय स्थगित केला होता न्यायालयानं या संदर्भात आदेश दिल्यानंतर काल ही घोषणा करण्यात आली

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि राष्टवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या आरोपाचा खुलासा करावा अशी मागणी केली

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत युतीबाबत अद्याप निर्णय होत नसल्यामुळे शहा यांचा दौरा रद्द झाल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे शहा मुंबईत येऊन भाजप शिवसेना युतीची औपचारिक घोषणा करणार होते

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते शिवसेना भाजप युती या निवडणुकीत दोनशे वीस जागा जिंकेल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते लोकसभा निवडणुकीच्या वेळीच विधानसभा निवडण्कीच्या जागा वाटपाचं समीकरण ठरलं असल्याचा प्नरुच्चार राऊत यांनी यावेळी केला दोन्ही पक्षांना समसमान जागा वाटप आणि अडीच वर्षे म्ख्यमंत्रिपदाची मागणी शिवसेनेकड्रन केली जात असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे

पीएमसी बँक डबघाईला आल्यानं रिजर्व्ह बँकेनं ही कारवाई केली हे निर्बंध सहा महिन्यांसाठी असून या निर्बंधांमुळे खातेदारांना फक्त एक हजार रुपये काढता येणार आहेत बँकेचा कामकाजाचा आढावा घेऊन प्ढचा निर्णय घेतला जाईल असं रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

प्रस्कारासाठी त्यांची एकमतानं निवड झाली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल द्विटरद्वारे ही घोषणा केली आपल्या बहारदार अभिनयानं दोन पिढ्यांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार मिळाल्यानं संपूर्ण देश आनंदी असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे पाच दशकांच्या कारकिर्दीत बच्चन यांच्या आठवणीत राहणाऱ्या अनेक भूमिका आहेत त्यांना चार वेळा राष्ट्रीय चित्रपट प्रस्कारानंही सन्मानित करण्यात आलं आहे

ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते तावडे यांच्या हस्ते काल नांदेड इथं भाजपच्या मिडिया सेंटर वॉर रुमचं उद्घाटन करण्यात आलं

परळीत ते काल बोलत होते आमदार मंत्री पंकजा मुंडे या परळीचा विकास करण्यात अपयशी ठरल्याची टिका त्यांनी यावेळी केली

यावेळी प्र क्लग्रु जोगेंद्रसिंह बिसेन विलास सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशाली देशमुख सुप्रसिद्ध मराठी पार्श्वगायक मंगेश बोरगावकर नकलाकार बालाजी सूळ य्वक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष धीरज देशम्ख उपस्थित होते

हिंगोली जिल्ह्याच्या कळमन्री तालुक्यातल्या अनेक भागात तसंच उस्मानाबाद शहरात काल रात्री जोरदार पाऊस झाला सांगली आणि सातारा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे

या प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन संशयितांविरुध्द अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे